इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नियोजित स्मारक उभारण्याचं काम दोन वर्षांत पूर्ण केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या संकूलाचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस राज्यात खातेवाटपावरुन कोणीही असमाधानी नाही उद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खातेवाटप जाहीर करतील असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितलं

महत्वाच्या खात्यांसाठी महाविकास आघाडीत कुरबुरी असल्याचं शिवसेनेनं म्हटल्याच्या पार्शवभूमीवर त्यांनी हा खुलासा केला राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसच्या नेत्यांनी काल खातेवाटपाला अंतिम रुप देण्यासाठी बैठक घेतली मात्र खातेवाटपासंदर्भात निशित निर्णय जाहीर झालेला नाही दरम्यान आज मुंबईत काँप्रेसच्या नेत्यांची बैठक झाल्याचं समजतं राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत भूमिपूजन झालं पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली

बदलत्या काळानुसार पोलिसांपुढे मोठी आव्हानं आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे रहावं लागेल म्हणूनच सर्वोत्तम प्रशिक्षण तसंच अत्याधुनिक सुविधांचं पाठबळ पोलीस दलाला दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

मुंबईत इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नियोजित स्मारक उभारण्याचं काम दोन वर्षात पूर्ण केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज इंदू मिल परिसराची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

तर पोंभूना पंचायत समितीमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने या जागेवरची निवडणूक रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीकडून कॉंप्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील उपाध्यक्षपदी निवडून झाली आहेत हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंप्रेसचे मनिष आखरे यांची निवड झाली आहे रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर रोहन बने आणि उपाध्यक्षपदावर महेश नाटेकर या शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली हे दोघेही एक वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर असतील नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून केला आहे

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारणं म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का असा प्रश्न ट्विटरवरून विचारला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ सादर करण्याची संधी सर्व राज्यांना आलटून पालटून मिळले त्यामुळे कधी कधी राज्याचा चित्ररथ संचलनातनसतो असा खुलासा प्रदेश भाजपाने ट्वीटरवर केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आजनागपूरमधल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या संकुलाचं लोकार्पणकेलं यावेळी शाह यांनी राष्ट्रीय आपत्कालीन कृती दलाच्या अकादमीची पायाभरणीहीकेली हा अभिमानाचा क्षण असल्याचं शाह यावेळी म्हणाले भारताला पाच ट्रिलिअनडॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अम्निशमन आणि आपत्कालीन सेवा सक्षम असणं अत्यंतमहत्वाचं ठरणार असल्याचं शाह म्हणाले याआधीच्या सरकारनं या दोन्ही यंत्रणांकडे दुर्लक्ष केलं असा आरोपही शाह यांनी यावेळी केला नव्या वर्षाच्या सुरुवातीला विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी आणि कारंजा तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला आहे त्यामुळे इथल्या केळी आणि संत्र्याच्या बागा उध्वस्त झाल्या असून कापूस चणा तूर आणि गव्हाच्या पिकांचंही नुकसान झालं आहे पाऊस आणि गारपिटीने आणलेल्या गारठ्यामुळे शेती पिकं पशुपक्षी आणि लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आहे परभणीत आज पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली आणि या भागात गारवा निर्माण झाला थंडीची लाट कायम राहिल्यामुळे आणि काही भागातल्या तुरळक पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकरीही चिंतातूर बनला आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा नांदापूर परिसरातही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली तर नांदह्व जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या वाई हिमायतनगर या परिसरात गारांसह पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या वाशिम अमरावती जिल्ह्यात पहाटे पासून गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून आज पहाटेपासूनही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बोर पेरू डाळींब आंबा या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे

महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात आज आमदार कीर्तिक्मार उर्फ बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नागभीड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सेलू तालुका दबाव गटाच्यावतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले

महाराष्ट्राचे सुपूत्र नाईक संदीप रघ्नाथ सावत यांचा पार्थीव देह आज रात्री विमानानं आधी दिल्लीहून पुणे इथं आणला जाईल आणि त्यानंतर तो सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या मुंडे या मूळ गावी नेला जाईल असं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे कश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमधल्या राजौरी जिल्ह्यात शिरलेल्या अतिरेक्यांचा शोध घेत असताना झालेल्या चकमकीत नाईक संदीप सावंत यांच्यासह रायफलमन अर्जुन थापा मगर हेही शहीद झाले अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या पार्थिव देहावर आज अहमदनगर इथ अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुजय विखे आमदार सुधीर तांबे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी वाघ यांचं अंत्यदर्शन घेतलं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्तावित पर्यटन सर्किट मधील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या नागझिरा अभयारण्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने विस्तृत आढावा घेण्यासाठी खासदार सुनील मेंढे ह्यांनी नागझिरा अभयारण्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली नागझिरा अभियारण्यात पर्यटन वाढ तसेच त्याच्या प्रसिद्धी साठी ह्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे